कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अध्यादेशाअंतर्गत विविध कायद्यांच्या तरतुदींच्या अंमलबजावणीमध्ये शिथिलता आणण्यात आली होती कर भरण्यास मुदतवाढ किवा सवलती अशा प्रकारचे उपाय करण्यात आले होते संसर्गाची परिस्थिती कायम असल्यानं या विधेयकाद्वारे ही शिथिलता कायम ठेवण्यात आली आहे पीएम केअर्स निधीला दिलेल्या रकमेवर शंभर टक्के कर सवलत देण्यासाठी या विधेयकात प्राप्तीकर कायद्यात दुरुस्ती सुचवण्यात आली आहे कॉप्रेसचे सदस्य मनिष तिवारी आणि शशी थरूर यांनी या विधेयकाला विरोध केला जीएसटीची रक्कम राज्यांना देण्यात टाळाटाळ करण्यासाठी केंद्र सरकार या कायद्याचा गैरवापर करू शकते असं त्यांनी आरोप केला मात्र राज्यांच्या अधिकारांचं रक्षण करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असून जीएसटीची रक्कम देण्यात चालढकल करण्याचा कोणताही इरादा नसल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केलं पुरवणी मागण्या पुरवणी मागण्यांद्वारे मागितलेल्या अतिरिक्त खर्चाचा उपयोग लोककेंद्रित योजना राबवून त्यांना कोरोनाशी सामना करण्यात बळ देण्यासाठी केला जाणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल लोकसभेत सांगितलं

त्यावर काल सभागृहात चर्चा झाली

राज्यांना ऑक्सिजन कोरोना संसर्गानं गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असल्यानं ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतुकीदरम्यान कोणताही अडथळा येणार नाही याकडं लक्ष द्यावं अशी सूचना केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना केली आहे

तसंच काही राज्यांनी केवळ सरकारी रुग्णालयांनाच ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश ऑक्सिजन पुरवठादारांना दिले असल्याचंही भल्ला यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिलं आहे वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन ही जीवनावश्यक सार्वजनिक मालमत्ता असून त्याच्या पुरवठ्यात अडथळा आल्यास रुग्णांवरील उपचारांवर परिणाम होऊ शकतो असं भल्ला यांनी म्हटलं आहे सर्व राज्यांनी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याकडं लक्ष द्यावं आणि काही कमतरता भासल्यास आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाला कळवावं असं आवाहन भल्ला यांनी केलं आहे

यानुसार होमिओपॅथी शिक्षण आणि प्रॅक्टिसवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रीय परिषदेचा कार्यकाळ दोन ऐवजी तीन वर्षे करण्यात येणार आहे भारतीय वैद्यकीय केंद्रीय परिषद दुरुस्ती विधेयकाद्वारे आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार शिक्षण आणि प्रॅक्टिसवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रीय परिषदेच्या पुनर्स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे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

देशात तयार करण्यात आलेली ही सर्व पीपीई किट सरकारच्या वतीनं विकसित करण्यात आली आहेत

लघु कर्ज ग्रामीण भागात लघु कर्ज पुरवठा कंपन्यांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना मदत करण्याचे मार्ग सुचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक अभ्यास गट स्थापन केला आहे

हा राज्यस्तरीय गट पुढील तीन महिन्यात त्यांचा अंतरिम अहवाल सादर करणार आहे ग्रामीण भागातील महिलांना बँकांमधून कर्ज मिळवण्यात अडचणी येत असल्यानं त्या खासगी कंपन्यांकडून कर्ज घेतात आणि उच्च व्याज दराच्या जाळ्यात अडकतात असं निरीक्षण मुश्रीफ यांनी नोंदवलं आहे झारखंड विधानसभा झारखंड विधानसभेच्या तीन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरवात झाली कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळात मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन केलं गेलं

या अर्थसंकल्पावर सोमवारी चर्चा होणार आहे भारत समुद्र किनारे देशातील आठ समुद्र किनार्यांची प्रतिष्ठेच्या ब्लू फ्लॅग या आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय मानकासाठी शिफारस करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिली आज साजऱ्या होत असलेल्या आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या पूर्व संध्येला ते काल बोलत होते

समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ पाणी सुरक्षित आणि निरोगी वातावरण मिळावं तसंच परिसराचा विकास साधावा या उद्वेशाने हे पर्यावरण मानक देण्यात येतं या वर्षी पहिल्यांदाच गुजरातमधल्या शिवराजपूर दमण आणि दिव मधल्या घोघला कार्नाटकातल्या कासारकोड आणि पुडबिद्री केरळ मधील कप्पाड आंध्र प्रदेश मधील रुशिकोंडा ओडिशा मधील गोल्डन आणि अंदमान निकोबार बेटांमधील राधानगर या समुद्र किनार्यांची या मानकासाठी निवड करण्यात आली आहे विराट युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यातील सेवा निवृत्त होत असलेल्या विराट या विमानवाहू नौकेचा अखेरचा प्रवास आता सुरु झाला आहे मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड मधून काल ही युद्धनौका गुरातमधील अलंग बंदराकडे मार्गस्थ झाली तिथे या नौकेतील सर्व भाग सुटे करण्यात येतील आणि मग ती खऱ्या अर्थानं कार्यमुक्त होईल

हवामान राजधानी दिल्ली मुंबई चेन्नई आणि कोलकता या महानगरांमध्ये आज ढगाळ वातावरणाचा राहून हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे जमू काश्मीरमध्ये हवामान कोरडं राहील

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार